सभागृह सुरु होताच विरोधी सदस्यांनी दिल्ली हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित केला मात्र सभागृह चालू दिलं पाहिजे आणि प्रश्नोतराच्या तासानंतर हिंसाचाराचा विषय चर्चेला घेतला जाईल असं अध्यक्षांनी सांगितलं मात्र विरोधकांचा गोंधळ सुरुच राहिल्यानं कामकात स्थगित करावं लागलं दिल्ली हिंसाचाराच्या मुद्यावर विरोधकांच्या गोंधळामुळे आजही राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आज सकाळी कामकाज स्रु झाल्यावर आणि वित राज्यमंत्री अनुराग ठाकूर आपल्या मंत्रालयाशी संबंधित कागदपत्रं पटलावर ठेवत असताना काही काँग्रेस सदस्यांनी जोरदार गदारोळ केला अन्राग ठाकूर यांनी दिल्ली निवडण्कीदरम्यान काढलेल्या उद्गारांना त्यांचा आक्षेप होता यावरून सताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्यानं सभापती एम वैंकय्या नायडू यांना कामकाज स्थगित करणं भाग पडलं सारथी संस्थेत झालेल्या गैरव्यवहाराचा चौकशी अहवाल मिळाल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल अशी ग्वाही महाराष्ट्राचे बहजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज विधानपरिषदेत दिली मराठा आणि कणबी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी स्थापन झालेल्या या संस्थेची स्वायत्तता अबाधित ठेवून संस्थेकरता आगामी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं भाजपाचे भाई गिरकर यांनी मुंबईत आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाचा मुददा लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण विषयावर निर्णय दिल्याशिवाय निय्क्तीबाबत निर्णय घेता येणार नाही असं वडेट्टीवार यांनी या म्द्यावर उत्तर देताना स्पष्ट केलं मुंबईतल्या जे

रुग्णालयाला दीडशे वर्ष पूर्ण होत असल्यानिमित या रुग्णालयात स्वतंत्र कर्करोग विभाग स्रू करण्यासाठी लवकरच धोरण निश्चित केलं जाईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशम्ख यांनी आज विधानपरिषदेत दिली समाजात शांतता सलोखा आणि ऐक्य राखण्यासाठी भाजपा खासदारांनी प्रयत्न करावेत असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ही तत्व देशाच्या विकासाकरता अत्यावश्यक आहेत असं भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर संसदीय व्यवहारमंत्री प्रल्हाद जोशी यांनी वार्ताहरांना सांगितलं निर्भया सामुहिक बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणातल्या चार पैकी एक दोषी पवन ग्प्ता यानं दाखल केलेली दयेयी याचिका फेटाळून लावावी अशी शिफारस दिल्ली राज्य सरकारनं केली आहे केंद्रीय गृह मंत्रालयाकडून ही याचिका मिळाल्यानंतर अवघ्या काही मिनीटांतच दिल्ली सरकारनं आपलं मत देत याचिका नायब राज्यपालांकडे पाठवली आहे दरम्यान पवन ग्प्तानं काल केलेल्या दया याचिकेम्ळे या प्रकरणातल्या चारही दोषींना आज होणारी फाशी प्ढे ढकलण्याचे निर्देश दिल्लीतल्या न्यायालयानं काल दिले

पीडित तरुणी ही विधी शाखेची विद्यार्थीनी होती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटर फेसब्क युट्यूब आणि इन्स्टाग्राम असे सर्व सोशल मीडिया मंच सोडण्याचा विचार करत असल्याचं सांगितलं काल एका ट्विटमध्ये मोदी यांनी समाजमाध्यमांपासून दूर जाणार असल्याची देशाला माहिती दिली मात्र यानंतर काही मिनिटांतच मोदी यांना असं न करण्याची विनंती करणारे संदेश ट्विटरवर आले आणि हाच म्द्दा सर्वाधिक चर्चिला गेला

प्रधानमंत्री मोदी हे समाजमाध्यमांमधले जगातले सर्वाधिक फॉलोअर्स असलेले नेते आहेत

बराक ओबामा आणि डोनाल्ड ट्रम्प हे अन्य दोन नेते आहेत जम्मू कश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात पाकिस्तान लष्करानं य्द्धबंदीचं उल्लंघन करून भारतीय सैनिकांच्या चौक्यांवर तसंच नागरी भागांत अंदाधंद गोळीबार केला पहाटेच्या वेळेस पाकिस्तानी फौजांनी सीमावर्ती पूँछ जिल्ह्यातल्या मनकोटे आणि मेंधर भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार केला तसंच उखळी तोफांचा मारा केला मात्र सतर्क भारतीय फौजांनी पाकिस्तानी गोळीबाराला चोख उत्तर दिलं महाराष्ट्रात आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची इयता दहावीची परीक्षा स्रु झाली

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी एनपीआर संदर्भात एक समिती स्थापन करून निर्णय घेणार असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते नागरिकत्व सुधारणा कायदा सीएए संदर्भात आपल्या भूमिकेचा प्नरुच्चार करताना राज्यातल्या एकाही नागरिकाच्या नागरिकत्वाला धोका पोहोचू देणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मुस्लीम आरक्षणाबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव आपल्यासमोर आलेला नाही असंही ठाकरे यांनी नमूद केलं मराठा आरक्षण कर्जमाफी योजना आदी मुद्यांवरही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली सामना दैनिकाच्या संपादकपदाची जबाबदारी रश्मी ठाकरे यांच्याकडे दिल्याने सामना दैनिकाची भाषा किंवा धोरणात काहीही बदल होणार नाही असं शिवसेना पक्षप्रमुखांनी सांगितलं सामना दैनिकात वापरली जाणारी भाषा ही आपली पितृभाषा असल्यानं ती कायम राहणार असल्याचं ते म्हणाले

विविध विमानतळांवर पाच लाखांहन अधिक प्रवाशांची तपासणी केली आहे अशी माहिती केंद्रिय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली काल ते नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रमांतर्गत प्रवाशांची आणखी तपासणी केली जाईल असंही त्यांनी सांगितलं

कोरोना विषाणमळे जगभरात उदभवलेल्या समस्येच्या पार्श्वभूमीवर मलेशियात एप्रिल महिन्यात होणारी प्रतिष्ठेची अझलान शाह चषक हॉकी स्पर्धा प्ढे ढकलली आहे

निर्यातीसाठी कोणत्याही अटी नसल्याम्ळे सर्व प्रकारच्या कांद्याची निर्यात करायला निर्यातदार म्क्त असल्याचं विदेशी व्यापार संचालनालयानं जारी केलेल्या निर्णयात म्हटलं आहे निर्यातबंदी हटवल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल अशी आशा वाणिज्य आणि उदयोगमंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केली बांगलादेश बबौद्ध क्रिस्ती प्रचार संघाचे संघनायक आणि प्रम्ख स्धानंद महाथेरो यांचं आज ढाका इथं वार्धक्यानं निधन झालं

प्रकृती अस्वस्थ्यामुळे मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात त्यांना नवी दिल्लीतल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं नवी दिल्ली इथं कालपासून एकम महोत्सवाला सुरुवात झाली हा महोत्सव आठवडाभर चालणार आहे दिव्यांग कलाकार आणि उद्योजकांनी तयार केलेली हस्तशिल्प तसंच इतर उत्पादनांना आणि त्यांच्या कारागिरीला चालना देण्यासाठी या महोत्सवाचं आयोजन केलं आहे